वुडीत कर्जाचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब असून त्याचा बँकाच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांचं मत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी कोलकाता िंग कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना निवडणूक रोख्यांच्या पावत्या आणि देणगीदारांचे तपशील बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सादर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत देणगीदारांकडून मिळालेल्या रकमांचे तसंच त्यांच्या बँक खात्यांचे तपशील द्यायचे निर्देशही न्यायालयानं आपल्या हंगामी आदेशात दिले आहेत निवडणूक रोख्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज हा आदेश दिला केंद्रसरकारनं गेल्या वर्षी ही योजना जारी केली होती या योजनेला स्थगिती द्यावी किंवा देणगीदारांची नावं जाहीर करावी अशी मागणी याचिकादारांनी केली होती भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि मजबूत सरकार देईल अशी म्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे

यावेळी त्यांनी एनडीए सरकारनं कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रात राबवलेल्या विविध विकास योजनांची तपशीलवार माहिती दिली किसान सन्मान योजना अधिक फायदेशीर बनवली जाईल आणि जलसंकट सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आधीचं कॉंग्रेसचं सरकार कमजोर सरकार होतं दहा वर्षांतल्या कॉंग्रेस सरकारच्या काळात आपण फक्त धोटाळे आणि निर्णय न घेणं पाहिलं आहे आमचं सरकार मजब्त आणि निर्णय घेणारं सरकार आहे असं ते म्हणाले मोदी यांनी कॉंप्रेसवर टीका करताना राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली मोदी म्हणाले की माझ्या सरकारच्या काळात गरिबांना पक्की घरं मिळाली शौचालयं आणि वीज मिळाली आणि कोट्यवधी महिलांना एलपीजी गद्त मिळाला प्रामाणिक तरुणांना या सरकारमुळेच विनातारण कर्ज मिळत आहे बायपास रस्ते होत आहेत जनतेच्या एकतेमुळेच आपण एवढे मोठे निर्णय घेऊ शकलो असं मोदी यांनी स्पष्ट केलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचंही भाषण झालं पाच वर्षांत सरकारनं केलेला विकास आणि सुरक्षेच्या बाबतीत योजलेल्या कडक उपायामुळे महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे मोदी यांच्या पाठिशी उभी राहील असा विश्वास फडनवीस यांनी व्यक्त केला आज कर्नाटकात गंगावती तसंच केरळात कोझीकोडे ब्रंही मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढच्या टप्प्यांमधल्या निवडणुकीच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभर प्रचार दौरे करत आहेत काँग्रेसचे अध्यक्ष राह्ल गांधी तामिळनाडूमधे तीन प्रचारसभा घेणार आहेत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आज सांगली छिं प्रचारसभा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज हिंगोली श्वे तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नांदेड श्वे प्रचारसभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बह्जन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना निवडणुक आयोगानं निवडणूक आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाबद्दल नोटीस बजावली आहे मतांसाठी जातीय किंवा धार्मीक भावनांना आवाहन करु नये असं आचारसंहितेत नमूद केलेलं आहे मात्र मेरठ िंग नुकत्याच झालेल्या सभेत आदित्य नाथ यांनी या बाबीचं उल्लंघन केल्याचं सकृत दर्शनी दिसत असल्याचं आयोगानं त्यांना पाठवलेल्या नोटीशीत म्हटलं आहे आयोगानं मायावती यांना दिलेल्या नोटिशीतही हाच मुद्दा नमूद केला असून या दोघांनाही आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं आहे राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालावर कॉंप्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्त्व्याबद्दल भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी त्यांच्या विरुद्ध न्यायालयाच्या बेअदबीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे राहुल गांधी यांनी व्यक्तिगत टीप्पणी करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या यचिकेत केला असून त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी लेखी यांनी केली आहे

बुडीत कर्जाचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब असून त्याचा बैंकाच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे

वित्तीय समावेशकता हाच परीवर्तनाचा मूलाधार असल्याचं त्यांनी सांगितलं बैंकांनी त्यांच्या सेवा आणखी सुधारण्यासाठी तसंच गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले भारतीय वित्त संस्थांची लवचीकता आणि मंदीचा सामना करण्याची त्यांची क्षमता जगभरात प्रशंसनीय ठरली आहे असं त्यांनी सांगितलं केवळ मजबूत तिजोऱ्या आणि चांगल्या व्याजदरावर बँका टिकत नसतात त्यांनी आपले पारंपरिक संकेत काळानुरूप बदलले त्यामुळेच भारताच्या विकासगाथेची आघाडी त्या आता सांभाळत आहेत असं नायडू म्हणाले समावेशी वाढीच्या दृष्टीनं बैंकींग क्षेत्रात व्यवस्थात्मक सुधारणा होणं ही काळाची गरज आहे असंही ते म्हणाले आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता ि ्वें कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅप्टिलस यांच्यात सामना होणार आहे

काल रात्री जयपूर धिं झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सवर चार गडी राखून विजय मिळवला

मलेशियामध्ये झालेल्या महिलांच्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेत भारतीय संघानं शेवटच्या सामन्यात यजमानांना एक शून्य असं हरवून ही मालिका चार शून्य अशी जिंकली

हा यशस्वी दौरा आटोपून भारतीय संघ आज मायदेशी परतणार आहे सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताच्या पी व्ही सिंधूचा मुकाबला चीनच्या काई यान्यानशी तर सायना नेहवालचा सामना जपानच्या नोजोमी ओकोहराशी होणार आहे काल सिंधूनं डेन्मार्कच्य मिया ब्लिचफेल्डला तर सायनानं थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगला हरवून उपान्त्यपूर्व फेरी गाठली

उपान्त्य फेरीत आज समीरची गाठ तैवानच्या चाउ तिएनचेनशी पडेल

जम्मू कश्मीरमधे पूछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आज पाकिस्तानी लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन करत गोळीबार केला सकाळी साडे आठच्या सुमाराला पूंछ जिल्ह्यातल्या शाजियान क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांच्या दिशेनं बेछूट गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला भारतीय सैनिकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत भारताला कसलीही झळ पोचल्याचं वृत्त नाही

बाजारातल्या भाजीपाल्यामधे दडवून ठेवलेल्या आयईडी ब्रारे हा स्फोट घडवून आणला असल्याचं पोलीसांनी सांगितलं अद्याप कोणत्याही दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही मृतांची संख्या वाढण्याची भीती सुरक्षादलांनी व्यक्त केली आहे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात संयुक राष्ट्रांमधल्या आणि तिर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या सहकार्याला चालना देण्यासह द्विपक्षीय राजकीय आणि आर्थिक संबंध बळकट करण्याबाबतच्या उपायांबाबत चर्चा झाली नवी दिल्ली क्विं काल दोन्ही देशांनी परदेशी कार्यालय चर्चा केली यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम क्षेत्राचे सचिव गीतेश सर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या बाजूनं तर नेदरलँडसच्या बाजूनं त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव जोहाना ब्रँड्ट यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली भारत आणि नेदरलँड्स यांचे संबंध बहुआयामी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं दोन्ही देशांनी परस्परांमधल्या राजकीय आर्थिक वाणीज्य वद्यानिक आणि सांस्कृतिक सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांच्या एकंदर स्थितीचा यावेळी आढावा घेतला